बीड इथं काल दृष्काळ निवारणासाठी आयोजित आढावा बैठकी नंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना लाभ होणार असल्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार अजून सोळाशे कोटी रुपयांचा निधी शासन पुरवेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं दष्काळ जाहीर झालेल्या ताल्क्यांमधल्या जनावरांना चारा प्रवण्यासाठीचे चारा डेपो प्राधान्यानं महिला बचत गटांना देण्यात येतील असं पश्संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं ते काल लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं पश् सर्वरोग निदान शिबिर आणि पश्रसंवर्धन दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते राज्यात जलय्क्त शिवार या योजनेसारखीच चाराय्क्त शिवार ही योजना यापुढे लागू करण्यात येणार असून आपली गावं जलयुक्त आणि चारायुक्त करण्यासाठी नागरिकांनी गटशेती करावी आणि दुग्धविकास कार्यक्रम राबवावा असं आवाहन जानकर यांनी यावेळी केलं

औरंगाबाद इथल्या डॉ

उद्योजकांच्या काही सूचना किंवा तक्रारी असतील तर त्यांनी मैत्री एपचा वापर करून त्या नोंदवाव्यात कामगार विभागामार्फत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली

ऐतिहासिक खंडकरी शेतकरी आंदोलनाचे ते प्रणेते होते नांदगाव मनमाड विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून ते निवडून आले होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली गायकवाड यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी मनमाड इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

तत्पूर्वी गोसावी यांचं रात्री पार्थिव एका विशेष विमानानं काल ओझर इथे आणण्यात आलं भारतीय सेनेच्या आणि वाय् सेनेच्या वतीनं त्यांच्या पार्थिवाला प्ष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली त्यानंतर ओझर विमानतळावरुन लष्करी वाहनानं त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी शिंदेवाडी इथं आणण्यात आलं गोसावी यांना रविवारी पाकिस्तानसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आलं होतं

शिक्षणाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काल औंढा नागनाथ इथं रस्तारोको आंदोलन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शेतीमालाची हमीभावानं खरेदी शेतकरी आत्महत्या कर्जमाफी विजेचा प्रश्न पीक विमा यासारख्या विविध प्रश्नांवर शासनाला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं

अमरावती जिल्ह्यातल्या पिंपळख्टा इथले रहिवासी गोपाळ कुकडे यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन आपल्या केशकर्तनालयाच्या व्यवसायाला नव रूप दिलं आहे या विषयी माहिती देतांना ते म्हणाले माझं एक सलूनचं द्रकार आहे

सह्याद्रीवर मुद्रा योजनेची माहिती आली

त्याच्या नंतर मी आमच्या गावच्या जवळच्या शाखेत आय

बाँक येथे जाऊन मॉनेजरशी संपर्क साधला त्यांनी मला मुद्रा योजना बद्दल सर्व माहिती दिली

माझ्या सारख्या आणखी गोरगरीबांना मुद्रा योजनेचा लाभ मिळावा नोटबंदी द्विवर्षपूर्ती निषेधार्थ काल औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक इथं शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली नोटबंदीमुळे देशातला काळा पैसा समोर येईल भ्रष्टाचार दहशतवाद नक्षलवाद बंद होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी सांगितलं होतं यातलं एकही आश्वासन खरं ठरलं नाही उलट नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सतार यांनी यावेळी केला शहर अध्यक्ष नामदेव पवार यांच्यासह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती लातूर इथं सुरू असलेल्या मुलींच्या पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धेत काल तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर औरंगाबाद आणि अमरावती विद्यापीठांच्या संघांनी तसंच अलवर बिकानेर भोपाळ आणि राजस्थान विद्यापीठांच्या संघांनी आपापले सामने जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला

शासनानं याची दखल घेऊन घाणेवाडीतल्या संत गाडगेबाबा जलाशयाला पक्षी अभयारण्य घोषित करून या परिसराचा त्यादृष्टीनं विकास करावा अशी अपेक्षा पक्षीमित्रांनी व्यक्त केली आहे

सातारा राज्य राखीव दलात सहायक फौजदार असलेल्या तक्रारदारावर त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याचा अहवाल वरिष्ठांना देण्याची धमकी देत बऱ्हाटे यानं त्याच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे